लोकसभा निवडणुकीच्या उद्या होत असलेल्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घ क्रि पक्षांची आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि लोक जनशक्ती पक्षाचे प्रमूख रामविलास पासवान हे नेते या बैठकीत सहभागी होतील निकालानंतरच्या रणनितीविषयी या बैठकीत चर्चा होईल असं वृत्त आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे या बैठकीआधी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे जम्मू कश्मीरमधे मतदान मोजणीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे

या दोन्ही मतदार संघात नॅशनल कॉन्फरन्सनं कॉंप्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे मतविभाजन ळण्यासाठी पिपल्स डेमोक्रॅटिक्र पारीनं आपले उमेदवार उभे केले नाहीत विरोधी पक्षांचे नेते आज निवडणूक आयोगाची भे धेऊन मतदान यंत्रावरच्या मतदानाची पोचपावत्यांशी पडताळणी करण्याचा मुद्दा मांडणार आहेत कोणत्याही मतदान केंद्रावर घोटाळा आढळला तर त्या संपूर्ण विधानसभा मतदार संघात मतदान यंत्रातल्या आकडेवारीशी पोचपावत्यांची पडताळणी करावी अशी विरोधकांची मागणी आहे तरुण विदेश सेवा अधिका यांनी नवीन तंत्रज्ञानाशी स्वतःहून जुळवून घेतलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हा कें आहे

एकविसाव्या शतकातल्या भारत आणि परराष्ट्रनीतीच्या पैलुंविषयीही त्यांनी चर्चा केली नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत योग्य भूमिका बजावल्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं आहे ते काल नवी दिल्ली इथं एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते निवडणुक आयोगाच्या आजवरच्या सर्वच आयुक्तांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली त्यामुळेच ही संस्था आजवर चांगलं काम करु शकली असंही मुखर्जी यांनी यावेळी नमूद केलं कालच काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोयीन्सार काम करत आलं असा आरोप केला होता तसंच विरोधीपक्षानंही सातत्यानं निवडणूक आयोग भाजपा धार्जिणी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे

दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे

या पो निवडणुकीचा कार्यक्रम काल निवडणूक आयोगानं जाहीर केला

ऑगस्ता वेस् क्रिंड हेलिकॉप उ घो क्रियातला एक संशयीत गौतम खेतान याच्या विरोधात या कायद्यातली कलमं लावण्याच्या आयकर खात्याच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती

गेल्यावर्षी जुलै महिन्यात आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेच्या प्रकाशनानंतर वातावरण हिंसक बनलं होतं त्या पार्वभूमीवर मतमोजणीनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली इथं आढावा बैठक घेतली आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल तसंच अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

त्या पार्षभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे नागरिकता नोंदणीच्या अंतिम सूचीबद्दल भारतीय नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही असं राजनाथ सिंग यांनी बैठकीनंतर सांगितलं इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे त्यांचे प्रतिस्पर्धी माजी लष्करप्रमुख प्रबोओ सुबीयांतो यांचा त्यांनी पराभव केला विदोदो आणि त्यांचे उपाध्यक्ष पदांसाठीचे उमेदवार मारुफ अमिन यांना साडेपंचावन्न केक तर सुबीयांतो आणि त्यांचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार सांदियागा उनो यांना साडेचवेचाळीस िके मतं मिळाली

मात्र अंतिम निकालावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची अशांतता आणि निदर्शनं होण्याची भिती असल्यानं आयोगानं अंतिम आकडेवारी लवकर जाहीर केली आहे विदोदो यांच्या विजयाचा अंदाज याआधीच वर्तवला गेला होता मतदानात घोत्ळि झाल्याचा आरोप करत विदोदो यांच्या विजयाला आव्हान देण्याची घोषणा सुबीयांतो यांनी आधीच केली होती आणि देशभर निदर्शनं होतील असा इशाराही त्यांनी दिला होता गुवाहा इथं सुरु असलेल्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत काल भारताची दमदार सुरुवात झाली

याच वजनी गौत भारताच्या निखत झरीन आणि अनामिका यांच्यामधे सामना रंगणार आहे

भारताच्या सहा पुरुष आणि चार महिलांची पदकं निशित झाली आहेत ब्रिजेश यादव नमन तन्वर यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे लवलीना बोरगोहन भाग्यबती अंजली स्वीीी यांनी अंतिम चारमधे आपलं स्थान पक्कं केलं आहे चीनमधे नार्निंग इथं आयोजित सुदीरमन चषक बॅडमिंके स्पर्धेत आज एक ड गात भारताचा सामना मलेशियाशी होणार आहे

आजचा सामना भारतानं जिंकला तर उद्या ही स्पर्धा दहा वेळा जिंकणा या चीनशी भारताची गाठ पडेल रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मलेशियाला चीनकडून पराभव पत्करावा लागला होता आता भारताकडूनही पराभव झाला तर मलेशिया या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल शांघाय सहकारी संघाञिने आयोजित केलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज किर्गीझीस्तानला रवाना होतील

बिश्केक इथंच होत असलेल्या या बैठकीत प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होईल इराणनं आगळीक केल्यास त्याला जोरकस प्रत्युत्तर मिळेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हा किं आहे ते व्हाई हाऊस इथं पत्रकारांशी बोलत होते अमेरिकेनं नुकतीच बॉम्ब हल्ला करणारी विमानं तसचं इतर युध्दसाहित्याची जमवाजमव खाडी क्षेत्रात केली आहे यावरुन दोन्ही देशातला तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे